योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्याला कर्जम्क्ती देण्याची प्रक्रिया गतिमानपद्धतीनं राबविली जावी तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दयावंअशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचं यात म्हटलं आहे

संजय राय यांनी सांगितलं या लसीच्या चाचण्या घेण्याची ज्या संस्थांना मान्यता देण्यात आली आहे त्यामध्ये प्राम्ख्यानं दिल्लीच्या एम्सचा समावेश आहे

एका दिवसात रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी काही अटी आणि शर्तींवर एसटीची व्यवस्था करण्यात येणार आहे असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं मुंबई ठाणे आणि प्ण्यासह राज्यातल्या विविध भागातला चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातो त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आयसीएमआरच्या गाईडलाइन्स मागवल्या अस्न या सर्व गोष्टींचा अभ्यास करून चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं

यांच्या सहकार्यानं इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप तयार केला आहेज्या दवारे डॉक्टरांना रुग्णांशी सामाजिक अंतर राखत रुग्ण तपासणी

करण्यासाठी केवळ तीन हजार रुपये खर्च आला असून याचा उपयोग डॉ बिबेकर हे यशस्वीरित्या रुग्ण तपासणीसाठी करीत आहेत

फोर्ट इथली भान्शाली इमारत कोसळून झालेल्या द्र्घटनेनंतर मंबईतल्या धोकादायक इमारतींची गंभीर दखल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली आहे धोकादायक इमारतींची सद्यस्थिती जाणून घेण्याकरीता भायखळाच्या वीरमाता जिजाबाई भोसले उदयानात आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतलायाव ेळी मंबईतल्या धोकादायक इमारतींची लवकरच पाहणी करणार असल्याचं महापौरांनी सांगितलं केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी सध्या ठाणे महापालिकेनं कडक र्निबध लागू केले आहेत अन्यत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहेमात्र आज पहाटे पासूनच लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या भाजी विक्रेते तसंच अन्य व्यापाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांनी धडक कारवाई केली यामध्ये पाच टेम्पो जप्त केले असून तब्बल

महानगपालिकेच्या वतीनं ही माहिती देण्यात आली

तर इतर विभागांमध्ये टाळेबंदीत शिथिलता आणली आहे या विभागांमध्ये मिशन बिगीन अंतर्गत सम विषम तारखेन्सार व्यवहार स्रळीत होणार असल्याची माहिती नवी म्ंबई महानगरपालिका आय्क्त अभिजीत बांगर यांनी दिली

त्यामुळे जिल्ह्यातली संचारबंदी संपवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तांदलाप्रकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलं आहे

तसंच बँक एटीएमची कामं स्रु राहतील मात्र दूध संकलन आणि वाहत्कीसाठी वेळेची मर्यादा असणार नाही या बाबतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे

यवतमाळ इथल्या डॉ पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाच्या वसतिग्हात असलेल्या कोव्हीड केअर सेंटरमधे इलेक्ट्रिक डीपीला आज लागलेल्या आगीम्ळे रुग्णांची धावपळ झाली

बाधित रुग्ण उपचार घेत आहेत या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही नागरिकांनी ऑनलाईन विवाह नोंदणी आणि वध्वरांचा ऑनलाईन शोध घेण्यासाठीच्या संकेतस्थळांचा वापर करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन महाराष्ट्र पोलीसांच्या सायबर विभागानं केलं आहे अशा संकेतस्थळांचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जात असल्याची अनेक प्रकरणं समोर येत असल्याचं सायबर विभागानं म्हटलं आहे सध्याच्या परिस्थितीत या संकेतस्थळांचा वापर करून लग्न जुळवण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यासाठी अशा संकेतस्थळांवर उपवर म्ला म्लींच्या पालकांनी दिलेली माहितीचा वापर करून फसवण्क केली जाते खोट्या नावानं ऑनलाईन संभाषण करणं आणि त्यातून आर्थिक अडचण सांगून तसंच संभाषणात परस्परांना दिलेली छायाचित्र इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात अशा तऱ्हेची फसवणूक झालेल्यांमधे म्लींचं प्रमाण जास्त आहे असंही सायबर विभागानं म्हटलं आहे कोरोनाम्ळे दूध आणि द्ग्धजन्य पदार्थांची मागणी घटली असून द्धाला भाव कमी मिळत आहे त्यामुळे दुधाला प्रति लिटर अनुदान द्यावं अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करत आहे या आणि अन्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी पश्संवर्धन आणि द्ग्धव्यवसाय विकास मंत्री स्नील केदार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला द्ग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव आय्क्त तसंच राज्यातल्या विविध दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत प्णे म्ंबई दरम्यानच्या द्रतगती महामार्गावर निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे त्यादृष्टीनं विविध उपाय योजना केल्या जात आहेत

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहकार्यानं महामार्ग पोलिसांनी नियमित वेग मर्यादेत हे अंतर किती वेळात पार होऊ शकते याचा अभ्यास केल्यानंतर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे

मुंबईत कांदिवली इथं रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला आज एका एक्स्प्रेस गाडीनं धडक दिली या अपघातात कोणीही जखमी झालं नाही याप्रकरणी ट्रक चालका विरोधात ग्न्हा नोंदवल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून आज शहरात अनेक ठिकाणी पाणी साठल्यानं वाहतूक विस्कळीत झालीनाले भरून वाह लागल्यानं

या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुणींना सायबर विश्वात सुरक्षितपणे वापरण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी राज्य महिला आयोग एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून डिजीटल स्त्री शक्ती उपक्रम राबवणार आहे

कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवं विभागानं वर्तवला आहे या काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे